यासाठी संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्याकरता अध्यादेश काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला याचबरोबर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधल्या काही कलमांमध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली या निर्णयामुळे सरपंच आणि सदस्य यांच्यामध्ये सुसंवाद वाढून ग्रामपंचायतींचं कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली सध्या सुरु असलेल्या सरपंचांच्या थेट निवडीच्या पद्धतीमुळे त्याचा विपरीत परिणाम गावाच्या विकास कामावर झाल्याचं दिसून येत असून सरपंच एका विचाराचे आणि सदस्य दुसऱ्या विचाराचे असे चित्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिसत असल्याचं मुश्रीफ म्हणाले

दरम्यान थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा असं सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी म्हटलं आहे थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाविरोधात सरपंच परिषदेनं काल अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला त्यानंतर काकडे बोलत होते यासंदर्भात राज्य पातळीवर एक समिती नियुक्त करून अभ्यास करावा जनमत घ्यावं असं काकडे यांनी म्हटलं आहे

हे नवे विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे

यामुळे देशातल्या माता मृत्यूदरात घट होण्यास मदत मदत होणार आहे असं मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं

पुरुष संगीतकारांचं वर्चस्व असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या उषा खन्ना यांनी बिन फेरे हम तेरे लाल बंगला सबक हवस हम हिंदुस्थानी आप तो ऐसे ना थे साजन बिना सुहागन साजन की सहेली अनोखा बंधन शबनम सौतन आओ प्यार करे यासारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे

औरंगाबाद शहरातल्या काही भागांमध्ये दुकाने बंद करण्यासाठी फिरत असलेल्या जमावाला व्यापाऱ्यांनी विरोध केला असता काही काळ तणाव निर्माण झाला होता जिल्ह्यातल्या खुलताबाद शहरातला आठवडी बाजार भरला नाही अजिंठा चौफ़ली इथं मोर्चा काढण्यात आला तर सिल्लोड बिडकीन करमाड शेकटा परिसरात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला नांदेड शहरातल्या व्यापाऱ्यांनी बंद पाळण्यास नकार देत आपली व्यावसायिक प्रतिष्ठानं सुरू ठेवली हिंगोलीतही किरकोळ दुकानं बंद होती मात्र त्याचा बाजारपेठेवर परिणाम जाणवला नाही परभणी जिल्ह्यात सेलू गंगाखेड तालुक्यात बंदला काहीही प्रतिसाद मिळाला नाही उर्वरित जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला लातूर इथंही बंदला प्रतिसाद दिसून आला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे यवतमाळ तसंच ध्ळे शहरात मात्र बंदला हिंसक वळण लागलं ध्ळ्यात आंदोलकांनी अनेक वाहनांवर दगडफेक केली तर काही वाहनं पेटवून दिली यवतमाळ इथं आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे वातावरण चिघळलं व्यापारी आणि आंदोलक आमने सामने आल्याने दोन्ही गटात वाद झाला पोलिसांना लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली सांगली जिल्ह्यात मिरज इथही बंदला हिंसक वळण लागलं आंदोलकांनी ऑटो रिक्षांच्या काचा फोडून रिक्षा वाहतूक बंद पाडली वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांपैकीकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे कोल्हापूर सातारा नाशिक तसंच ठाणे जिल्ह्यातही बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र उपनगरी रेल्वेसेवा काही अंशी विस्कळीत झाली मुंबईत कांजूरमार्ग इथं रेल्वेमार्गावर आंदोलन करणाऱ्या सुमारे शंभर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बदली करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थी विद्यार्थिनींनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे काल कुलगुरु डॉ ढवण यांनी लातूर इथं विद्यार्थ्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेतल्यावर समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे

मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचा सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा या बैठकीत अंतिम केला जाईल संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री अन्य लोकप्रतिनिधी तसंच प्रम्ख अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील बीड इथं काल नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी बोलतांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संविधानानं देश चालवण्याच आवाहन केलं ज्यामुळं देशातल्या सर्व सामान्य नागरिकांना सन्मानानं जगता येईल असं मत व्यक्त केलं आंदोलनाच्या अध्यक्ष स्थानी माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील हे होते

काल झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं केलेल्या एकशे एकोणऐंशी धावांशी न्यूझीलंडच्या संघानं बरोबरी केली त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने सतरा धावा केल्या रोहित शर्माच्या दोन षटकारांच्या बळावर भारतानं अठरा धावा करून सुपर ओव्हर आणि सामनाही जिंकला पाच सामन्यांच्या या मालिकेत तीन सामने जिंकून भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे मालिकेतला पुढचा सामना उद्या वेलिंग्टन इथं होणार आहे

प्रमोद पाब्रेकर यांनी म्हटलं आहे हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं नारायणराव वाघमारे महाविद्यालयात डॉ पाब्रेकर यांच्या हस्ते आज पदवी प्रदान समारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण भागातली गुणवत्ता तंत्रशुद्ध पद्धतीने विकसित होण्यावर डॉ पाब्रेकर यांनी यावेळी भर दिला

गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेले चाटे यांच्यावर अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं त्यांच्या पार्थिव देहावर वरवटी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

गेवराई पोलिस ठाण्यात लोखंडे आणि माजीद शेख विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे

बस आणि अॅपे रिक्षामध्ये टक्कर झाल्यानंतर ही दोन्ही वाहने एका विहिरीत पडली होती या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्विटरवरून द्ःख व्यक्त केलं आहे मानवी च्का तसंच तांत्रिक दोषांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे होणारे अपघात रोखण्यासाठी लवकरच आवश्यक त्या सुधारणा करण्यात येईल असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल मालेगाव इथं वार्ताहरांशी बोलताना दिलं अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख आणि रिक्षामधल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये खास बाब म्हणून मदत देण्याची घोषणाही परब यांनी यावेळी केली